भरण्याचा आज शेवटचा दिवस पंतप्रधान भारत बांगलादेश दरम्यान फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या मैत्री पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भारत आणि बांगलादेशमधील दळणवळण अधिक सुकर व्हावं यासाठी त्रिपुरा ते बांगलादेश दरम्यान उभारण्यात आलेल्या मैत्री सेतूचं उद्वाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या ही या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्वाटन आणि भूमिप्जनही करण्यात आलं भारतातील सबरूम आणि बांगलादेशमधील रामगढ दरम्यान हा सेतू उभारण्यात आला आहे यामुळे त्रिपुरा हे भारताचं ईशान्येकडील प्रवेशद्वार म्हणून भरभराटीस येईल

धर्मेद्र प्रधान देशातल्या इंधानाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमतींवर अवलंबून असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं

तेव्हापासून सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात असं प्रधान यांनी स्पष्ट केलं विविध विकास कामांसाठी निधी उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर पेट्रोलियम उत्पादनांवर कर लागू केला जातो असंही प्रधान यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे अनराग ठाकर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी सामायिक उत्तरदायित्व नियम आणण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत स्पष्ट केलं बँकांचे व्यवहार आठवड्यातून पाच दिवस करण्याचा प्रस्ताव नाही तसंच गैरव्यवहारांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्वे परिपत्रक नियम आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचना आधीपासूनच असल्याचं ठाकूर यांनी लेखी उत्तरात सांगितलं

अमेरिकन लस अमेरिकेतल्या ज्या नागरिकांनी कोरोंना प्रतिबंधक लस घेतलेली असेल त्यांना मास्क परिधान न करता अथवा सुरक्षित अंतर न पाळता एकत्रित येऊन कार्यक्रम करण्याला अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र सीडीसीने परवानगी दिली आहे

लोकांना से पूर्वीप्रमाणे सामान्य जीवन जगता यावं यासाठीचे हे पहिले पाऊल आहे असे सीडीसीच्या संचालिका डॉ रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता वर्षभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी अधिक होत होतं पण आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे त्यामुळे विविध जिल्ह्यांत प्रशासनानं नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत ठाणे महानगरपालिकेनं शहरातले काही भाग अतिजोखमीचे क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत

नाशिक जिल्हातल्या अनेक तालुक्यांत इयत्ता दहावी आणि बारावी वगळता सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत विवाह सोहळ्यांना तसंच सार्वजनिक कार्यक्रमांना पूर्वपरवानगी घेण बंधनकारक करण्यात आलं आहे

बीडच्या जिल्हाधिकार्यानी सर्व दुकानमालकांना अँटीजेन चाचणी अनिवार्य केली आहे तर परभणीत सरकारी कार्यालयातील सर्व कर्मचार्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यज पूणे फेसबूक पेज ऑल इंडिया रेडियो न्यजु पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यट्यूब चॅनेलवर निवडणक आसाम आणि पश्चिम बंगाल मधल्या विधानसभा निवडण्कीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे

ही सर्व मतदान केंद्र संवेदनशील असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे

विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल माजूली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंह यावेळी उपस्थित असतील सर्वसाधारणपणे प्रसिद्ध होणाऱ्या भगवद् गीतेत एकाच विद्वानाची टिपण्णी असते मात्र प्रथमच विविध प्रसिद्ध भारतीय विचारवंतांनी केलेल्या अभ्यासाचा समावेश एकत्रितरित्या वाचायला मिळणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं महिला बालविकास केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल इन्व्हेस्ट इंडिया या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला पोषण आहार बाल संरक्षण आणि विकास महिला सबलीकरण या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी हा करार करण्यात आला आहे या कराराअंतर्गत मंत्रालयाच्या गरजेनुसार इन्व्हेस्ट इंडियातर्फे विविध प्रकारचं संशोधन केलं जाणार आहे

यामुळे जम्मू काश्मीर मधल्या महिलांचं शिक्षण सुलभ होणार असून महिला उद्योजकांनाही मदत मिळणार आहे चीन प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लवकरच इलेक्ट्रॉनिक आरोग्य प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा सुरू करणार असल्याचं चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वँग यी यांनी आज जाहीर केलं चीनमधून बाहेर जाणाऱ्या चिनी नागरिकांसाठी या प्रमाणपत्राचा वापर होणार आहे विदेशी पर्याटकांसाठीही या प्रमाणपत्राचा वापर होणार की नाही याबाबत वँग यी यांनी स्पष्टीकरण दिलं नाही कोलकाता दर्घटना कोलकत्यात इमारत आग दुर्घटने बद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे